अमरावती जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जाहीरसभा संपन्न

मागासवर्गीयांच्या आरक्षणाप्रती केंद्र आणि राज्य सरकार उदासिन बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांचं प्रतिपादन

राष्ट्रीयत्वाच्या मुद्यावरून भाजपावर छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेष बघेल यांची तीव्र टीका

भारतीय वंशाचे अमेरिकेचे नागरिक अभिजित बॅनर्जी इस्थर डुफ्लो आणि मायकेल क्रेमर यांना यावर्षीचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार संयुक्तपणे घोषित अमरावती जिल्ह्यातील धामणगाव विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार प्रताप अडसड यांच्या प्रचारार्थ म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा चांदूर रेल्वे इथं झाली

मुंबई नागपूर द्र्तगती महामार्गाम्ळं विदर्भात मोठे उद्योग येतील असं ते म्हणाले

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभेत भाजप उमेदवार कृषिमंत्री अनिल बोन्डे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा झाली

दोन्ही पक्षाच्या काळात बह्जनांवर अन्याय झालेला आहे भाजपच्या काळात नोटबंदी आणि आर्थिक मंदीम्ळे देश संकटात आलेला आहे यासोबतच देशाची लोकशाही धोक्यात आली आहे या सर्वांना सक्षम पर्याय म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहजन आघाडीची निर्मिती केली आहे तेव्हा वंचित बहजन आघाडीला मजबूत करण्याचं आवाहन सुजात आंबेडकर यांनी केलं ते अमरावती जिल्ह्यातील चांद्र रेल्वे इथं निलेश विश्वकर्मा यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते काँग्रेसच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला त्यानंतर आलेल्या सतेत भाजप सरकारकडून नागरिकांना बरीच आशा होती परंत् गेल्या पाच वर्षाचा कालखंड पाहता देशावर अनेक संकट आली आहेत केवळ मतांचं राजकारण करत त्यांनी देशाला आर्थिक मंदी यासोबतच नोटबंदी तसंच मोठ्या उद्योगांना लाभ मिळवून देण्याचं काम केलं या सर्वाम्ळे देशातील तसंच राज्यातील मतदार व्रस्त झाले आहेत वंचित बह्जन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन स्जात आंबेडकर यांनी केलं वंचित आदिवासी अल्पसंख्यांक समाज घटकाप्रती उदासीन असलेल्या केंद्रांनी राज्य सरकारनं मागासवर्गीयांचे आरक्षणाची अंमलबजावणी प्रेपूर केली नाही तसंच मागासवर्गीयांची पदेस्द्धा भरली नाहीत असा आरोप बहजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी उत्तर नागप्रातील इंदोरा मैदान इथल्या प्रचारसभेत केला काँग्रेस सारख्याच भाजप सरकारच्या च्कीच्या आर्थिक धोरणांम्ळे देशात बेरोजगारी गरिबी आणि महागाई वाढली असल्याचं त्यांनी सांगितल काही निवडक भांडवलदारांच्या भरवशावर बीजेपी आणि काँग्रेस पक्ष सत्ता बळकावण्यात यशस्वी ठरले परंत् बहजन समाज पक्ष हा सामान्य कार्यकर्त्यांच्या आर्थिक मदतीवर चालतो असं त्यांनी नमूद केलं

बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती या प्रसंगाची आठवण करुन देताना मायावती यांनी सांगितले की त्या स्द्धा बौद्ध धर्माचा स्वीकार योग्य आणि उचित वेळी करतील जेव्हा मोठ्या संख्येने लोक बौद्ध धर्मामध्ये धर्मपरिवर्तन करतील त्यावेळेस आपण बौद्ध धर्माची दीक्षा घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले

राज्यात सतांतरण होण्यास पृथ्वीराज चव्हाण यांच्या म्ख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ कारणीभूत ठरला आहे त्यांचा कालावधी काँग्रेस राष्ट्रवादीसाठी आणि महाराष्ट्रसाठी उपयोगाचा नव्हता असे टीकास्त्र सोडत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सक्षम विरोधी पक्षाचा म्द्दा मतदारांप्ढे ठेवला यवतमाळच्या वणी इथं आयोजित जाहीर सभैत राज ठाकरे यांनी मतदारांना आवाहन करताना निवडण्कीत प्रचाराचे म्द्दे आणि पक्षांचे जाहीरनामे याबाबत सजग राहण्याचं देखील आवाहन केलं साऱ्या जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडावा अशी प्रामाणिक इच्छा आपली असली तरी सताधाऱ्यांकडे तशी इच्छाशक्ती नाही नोटबंदी म्ळे देशात मंदी लादल्या गेली असून सर्वच क्षेत्रात खाजगीकरण स्रु केल्या गेल्यानं रोजगाराचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे असा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड इथं काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली

सध्याचे म्ख्यमंत्री विरोधी पक्षात असताना कपाशीला सात हजार रुपये भाव देण्याचं आश्वासन देत होते आज मात्र ते याबाबत बोलत नाहीत असं सांगतानाच पवार यांनी महागाई बेरोजगारी या मुदयांवरूनही सरकारवर टीका केली स्प्रिया स्ळे यांची उस्मानबाद जिल्ह्यात भूम परंड्यात प्रचार सभा झाली सुळे यांनीही शेतमालाला हमी भाव मिळण्याचा मुददा आपल्या भाषणातून उपस्थित केला महाप्रात न्कसान झालेल्या कर्नाटक आणि आंधला केंद्राकडून मदत मिळाली पण महाराष्ट्राला अशाप्रकारची आर्थिक मदत का दिली गेली नाही असा सवाल राष्ट्रवादीचे खासदार डॉ

सांगली जिल्ह्यात इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार सभैत ते बोलत होते देशाची अर्थव्यवस्था आज कोलमडली असून सर्व क्षेत्रात बेकारी वाढत आहे असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला जयंत पाटील यांची आज इंदापूर इथंही सभा होत आहे उस्मानाबाद जिल्ह्यातला दृष्काळ पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी राज्यातल्या सरकारने मराठवाड्यातील धरणे एकमेकांना जोडून वॉटर ग्रीड योजना मंजूर केली असून गोरगरिबांना दहा रुपयात थाळी एक रुपयात आरोग्य चाचणी आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन शिवसेना पक्षप्रम्ख उद्धव ठाकरे यांनी आज उस्मानाबाद इथं शिवसेना भाजपा उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत केलं भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांन्सार प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांना आवश्यक सोयी स्विधा प्रविण्यात याव्यात दिव्यांग मतदारांना मतदान करताना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागू नये याची विशेष काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडण्क अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी नागपूर इथं केलं

राष्ट्रीयत्वाच्या म्दयावरून भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर छतिसगढचे म्ख्यमंत्री भूपेष बघेल यांनी तीव्र शब्दात टीका करून त्यांच्या राष्ट्रवादावर प्रश्न उपस्थित केला नागपूर इथल्या कॉग्रेसच्या उमेदवारांसाठी निवडणूक प्रचारासाठी आले असताना ते एका पत्रपरिषदेत आज बोलत होते

आज महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या समस्या असून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन भाजपानं दिलं होतं परंतु शेतकरी आपत्त्या अद्यापही थांबल्या नाहीत सोबतच राज्यात बेरोजगारी वाढल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला छत्तीसगढ राज्यात नक्षल समस्या असल्याचं मान्य करून मुख्यमंत्री बघेल म्हणाले की छत्तीसगढ राज्याच्या सीमेलगतच्या राज्यात नक्षलचे नेते कार्यरत असून या नेत्यांचं ज्या दिवशी उच्चाटन होईल त्या दिवशी नक्षलवाद संपेल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला छत्तीसगढ राज्यातील पूर्वीच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं नक्षलवाद्यांच्या नावावर अनेक निरपराध आदिवार्सींना तुरूंगात डांबलं असून या संदर्भात समिक्षा करण्यासाठी छत्तीसगढ सरकारनं समिती कठित करण्यात आल्याचं मुख्यमंत्री भूपेष बघेल यांनी यावेळी सांगितलं

यामध्ये संवेदनशील मतदान केंद्रांचा समावेश आहे

द्र्गम भागात असलेल्या मतदान केंद्रावर मतदारांची विशेष काळजी घेण्यात येईल वध्द नागरिकांसाठी रॅम्प मतदारांसाठी पिण्याचे पाणी उन्हापासून बचावासाठी सावलीची व्यवस्था प्रसाधनग्रह विद्य्त प्रवठा या बाबींवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे तसंच प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सखी मतदान केंद्र अशी व्यवस्था करण्यात आली आहे

आज सकाळी आंबेडकरी अन्र्यायांनी दीक्षा भूमी इथं जावून तथागत गौतम ब्रुद्ध तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं तिथीन्रसार धम्मचक प्रवर्तन दिन आज साजरा केला जातो

वध्याच्या महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयातल्या सहा विद्यार्थ्यांचं निलंबन विद्यालय प्रशासनानं मागं घेण्याचा निर्णय घेतला आहे महात्मा गांधी हिंदी विश्वविदयालयातील विदयार्थ्यांनी कांशीराम यांच्या जयंती साजरी करण्यासाठी विदयापीठाने परवानगी नाकारल्याबददल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं होतं

या निलंबनाविरुदध सर्व स्तरावरुन निषेध व्यक्त केला जात होता विदयापीठ प्रशासनानं काल कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली विभागप्रमुखांची बैठक बोलावली त्यामध्ये या विद्यार्थ्यांचे निलंबन रद्द करुन या घटनेच्या व्यापक कारणांचा शोध घेणं यात सहभागी झालेल्यांची ओळख पटवणं तसंच संबंधित विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी चौकशी समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला

भारत उर्जा मंचव्या एका कार्यक्रमात ते नवी दिल्ली इथं आज बोलत होते

या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत चौघांचेही मृतदेह बाहेर काढले मध्य प्रदेशमधल्या होशंगाबाद जिल्ह्यात झालेल्या भीषण कार अपघातात राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या चार हॉकी पदूंचा मृत्यू झाला तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत

सर्व मृत खेळाड्र हे मध्य प्रदेश अकादमी भोपाळचे होते उत्तर प्रदेशमधल्या मऊ जिल्ह्यात झालेल्या गॅस सिलेंडर स्फोटात तेरा जण मृत्यूमुखी पडले असून त्यात एका महिलेसह बालकाचा समावेश आहे

इतर फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही

जागतिक स्तरावरील दारिद्र्य निर्मूलनासाठी त्यांनी प्रायोगिक तत्वावर केलेल्या भरीव योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे

सद्या ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे अर्थशास्त्र शिक्षक आहेत या चमूनं केलेल्या संशोधनामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावर दारिद्व्य निर्मूलनासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये मोठा हातभार लागल्याचं नोबेल पुरस्कार समितीतर्फे जारी करण्यात आलेल्या एका पत्रकात सांगण्यात आलं आहे